दीपक म्हैसेकर यांनी आज पत्रकार परिषदेत केलं विभागातील कोणत्याही जिल्हा प्रशासनानं कोणाही व्यक्तीला विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जाण्याबद्दलचे परवाने देऊ नयेत अशा स्पष्ट सूचना सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं लपून छपून कोणी गेल्याच आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल असा इशारा डॉ म्हैसेकर यांनी दिला आहे कोरोनाच्या पाचव्या टाळेबंदीच्या काळात अनेक निर्बंध शिथिल झाले असल्यानं त्याचा गैरफायदा घेऊन अनेकजण कारण नसताना बाहेर फिरताना दिसत आहेत याशिवाय आरोग्यविषयक सुरक्षा नियमांचही अनेकांकड्न उल्लंघन होत असल्याचं निदर्शनास येत आहे यावर पोलिसांना कारवाई करण्याची वेळ येऊ देऊ नका असं आवाहन डॉ म्हैसेकर यांनी यावेळी केलं घराबाहेर पडणाऱ्या प्रत्येकानं मास्कचा वापर करावा त्याबद्दलची सूचना देण्यास कोणीही पोलीस अथवा अन्य अधिकारी येणार नाही असं पुण्याचे पोलीस आय़्क्त के

प्णे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत गेल्या आठवड्यात लॉकडाऊनचे नियम काही अंशी शिथिल केल्यानंतर कोरोना बाधित रुग्णांची संख्या मागील आठवड्याच्या त्लनेत द्पट्रीने वाढली आहे

या पैकी बहुतांश रुग्ण न्यू मोदीखाना भीमपुरा ताबूत स्ट्रीट बुट्टी स्ट्रीट या परिसरात आढळून आले आहेत अशी माहिती बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गजभिये यांनी दिली बोर्डाच्या हद्दीतील भाजी मंडईला अद्यापही सुरू करण्यास परवानगी नाही बोर्डाचे पन्नास टक्के कर्मचारी देखील फक्त कामासाठीच येत आहेत असेही गजभिये यांनी सांगितले कोरोना रुग्ण संख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहे

या रोबोटच्या माध्यमातुन एखाद्या रुग्णापर्यंत वस्तू पोहोचविणे अगदी सहज शक्य होणार आहे लॉकडाऊनच्या काळातही पुणे टपाल विभागातर्फे देशभरात सेवा प्रविण्यात येत आहे

त्यामुळे देशभरातील तीन लाख नागरिकांची कोरोना चाचणी करणे शक्य झाल्याच टपाल विभागाने म्हटले आहे टपाल खाते लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून जनतेच्या सेवेत रुजू आहे देशाच्या विविध भागांत औषधे आवश्यक वस्तूंची पार्सल्स पाठविण्यात येत आहेत काही स्पीड पोस्ट देखील कोल्ड चेन लॉजिस्टीकच्या अंतर्गतच उपलब्ध रस्ते किंवा हवाई मार्गाने पाठविण्यात येत आहेत